राष्ट्रवादी काँप्रेसनं सरकारचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयत पाटील विधीमंडळ पक्षनेते अजित पवार छगन भूजबळ धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे

दरम्यान राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केला आहे राष्ट्रपती राजवट लागू होणं हा राज्यातल्या जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत भाजपाच्या गाभा समितीच्या बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणं दुदँवी असल्याची प्रतिक्रिया भाजपा विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे